देशाचा चौ याहत्तरावा स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा लाल किल्ल्यावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण राज्याच्या दूर्गम भागात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन

बरे होऊन घरी परतले मुंबई कोकणासह राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची संततधार सूरु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची घोषणा केली या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक तिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी डिजीटल आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार आहे देशाच्या चैन्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारोह आज नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पार पडला यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली या अभियानामुळे देशाच्या आरोग्यक्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला देशानं प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला हवं आपल्या विपूल नस्त्रींक साधनसंपत्तीचा वापर करून आपण देश तसंच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उत्पादनं बनवायला हवीत असं ते म्हणाले

यादृष्टीनं कृषी क्षेत्राकरता आधुनिक पायाभूत सुविधा उभारता याव्यात याकरता एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे

या धोरणामुळे जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारतात डिजीटल डियाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले

राष्ट्रीय छात्र सेनेचा देशाच्या सीमाभागापर्यंत विस्तार करण्याचा मनोदयही प्रधानमंत्र्यांनी आज व्यक्त केला देशात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या तीन लसींचं काम सुरु आहे वद्यिनिकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाईल तसंच देशातल्या प्रत्येकाला लस मीळेल अशा रितीनं नियोजनही केलं आहे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम होत आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि विर मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले त्यानंतर त्यांनी कोवीड योद्वे डॉक्टर नर्सेस वद्यक्रीय सहाय्यक कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांचीही भेट घेतली शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभ करुन गावोगावी तसचं दुर्गम भागात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार तसचं कामगारांच हित जोपासण्यास प्राधान्य देणार असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्याच्या विधानभवनात ध्वजारोहण झालं यावेळी उपमुख्यमंत्री तसचं पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते कोकण विभागीय महसूल आयुक्त लोकेश चंद्र यांच्या हस्ते आज कोंकण भवन प्रांगणात ध्वजारोहण झालं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले पालकमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना बाधित असल्यानं ते या सोहळ्याला हजर राहिले नाहीत नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अहमदनगरमध्ये राज्याचे ग्रामविकास आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पालकमंत्री तथा राज्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात ध्वजारोहण झाले रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील पोलिस परेड मद्दानावर पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उस्मानाबादेत पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालन्याचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं लातूर ॐ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते तर नांदेड श्विं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रत्नागिरीत पोलीस संचलन मद्यानावर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं बुलडाणा ॐ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या कुटूंबीयांना धनादेश वितरण करण्यात आला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सांगली िक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं वर्धा िक्वे पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री तसचं जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

भंडारा श्वि पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

देशात कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढ्यात पहिल्या फळीत राहून मेहनत करणारे डॉक्टर परिचारिका आणि विर आरोग्य कर्मचाऱ्यांचा देश ऋणी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करत होते या अत्यंत मोठ्या आव्हानाचा अंदाज घेत केंद्र सरकारनं योग्य वेळी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या ही बाब अत्यंत दिलासादायक असल्याचं ते म्हणाले सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केलं आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे आपण या जागतिक साथरोगाचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं जर्द्वेत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरुप यांनी आज पुणे विल्या जर्द्औषध निर्माण विश्लेषण केंद्राचं उद्घाटन केलं या केंद्रामुळे जध्योषधं विकासक आणि उत्पादनाकांना उच्च दर्जाची विश्लेषण सेवा मिळू शकणार आहे जध्यऔषधनिर्मितीबाबत शक्तणिक शेत्र शासकीय प्रयोगशाळा तसंच स्ट्रार्टअप क्षेत्राकडून येणाऱ्या नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास स्वरुप यांनी उद्घाटनानंतर व्यक्त केला

राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांच्यावर कराड ी केल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे

काल उपचार घेत असलेल्या रुग्णांपक्षी आठ रुग्णांनी आपला प्राण गमावला